सध्या राज्याचा मृत्यू दर पावणे तीन टक्के आहे रक्तपेढी रक्त संकलन रक्त वितरण रक्ताचा शिल्लक साठा याबद्दलची दैनंदिन माहिती राज्य रक्त संक्रमण परिषदेला न कळवणाऱ्या रक्तपेद्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा परिषदेने दिला आहे

परिणामी रक्तसाठ्यासंदर्भातील अचूक माहिती परिषदेला उपलब्ध होत नाही त्यामुळं अशा रक्तपेढीचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे त्यासंदर्भातील सूचना रक्त संक्रमण परिषदेनं अन्न आणि औषध प्रशासनाला केल्या आहेत पणे मनपा पुणे महापालिकेनं बाणेर इथं उभारलेलं कोविड रुग्णालय येत्या सोमवारपासून पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित केले जाणार आहे

बाणेर इथल्या कोविड रुग्णालयाला मोहोळ यांनी काल भेट दिली तसंच अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली ऑक्सिजन सध्याच्या कोरोना संकटाच्या काळात ऑक्सिजनचा काळा बाजार रोखण्यासाठी राज्य शासनानं ऑक्सिजन सिलिंडरचे दर निश्वित करावेत अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या रुग्णालय व्यवस्थापन मंडळानं केली आहे गेल्या काही दिवसांपासून पूणे शहरासह जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यानं अनेक रुग्णालयांना वाढीव दरानं ऑक्सिजनची खरेदी करावी लागत आहे बरेच पुरवठादार दृप्पट दरानं ऑक्सिजन सिलिंडरची विक्री करत असल्याचा आरोप या मंडळानं केला आहे

उस्मानाबाद कोविड उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनासह विविध स्वयंसेवी संस्थांकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत त्याविषयी सविस्तर माहिती देणारा आमच्या प्रतिनिधीचा हा वृत्तान्त

जिल्ह्यात ऑक्सिजनचा प्रवठा सूरळीत व्हावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नोडल अधनियुक्ती केली असून जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांना पुरेसा ऑक्सिजन मिळवून देण्याची व्यवस्था केली आहे देविदास पाठक आकाशवाणी वार्ताहर उस्मानाबाद कलावंत आधान कोरोनाच्या संकटामुळे राज्यातल्या कलावंतांपुढे मोठं आव्हान उभं राहिलं असल्याची जाणीव सरकारला असून सरकार सर्व कलावंतांच्या पाठीशी ठामपणे उभं राहील असा विश्वास सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी कालकलावंतांच्या शिष्टमंडळाला दिला फेडरेशन ऑफ आटिंस्ट्स असोसिएशनच्या शिष्टमंडळानं मंत्रालयात यड्रावकर यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं त्यावेळी ते बोलत होते कोरोनाच्या साथीमुळे राज्यातली सर्व सभागृहं नाट्यगृहं आणि सांस्कृतिक कार्यक्रम गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून बंद असल्यामुळे कलाकारांचं उदरनिर्वाहाचं साधन बंद झाले आहे त्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरं जावे लागत असल्याची सरकारला जाणीव आहे कलावतांच्या रास्त मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल असंही यड्रावकर म्हणाले कलावंतांना शासनाकडुन सहाय्य मिळावं बिनव्याजी कर्जे थिएटर सुरू करणं विमाकवच कलाकार नोंदणी अशा विविध मागण्या शिष्टमंडळानं केल्या आहेत शिष्टमंडळात मनोज संसारे किशोर म्हात्रे सुभाष जाधव हरेश शिवलकर संतोष परब मेघा घाडगे यांचा समावेश होता ताडोबा चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प एक ऑक्टोबरपासून पर्यटकांसाठी खुला होणार आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचे नियम पाळून पर्यटकांना या प्रकल्पाला भेट देता येणार आहे ऐकू या याविषयी अधिक माहिती

आता तब्बल सात महिन्यानंतर इथं पर्यटनाला परवानगी देण्यात आली असून त्याकरता राज्य सरकार आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणानं काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत मुख्य वन संरक्षक आणि संचालक डॉ जितेंद्र रामगावकर यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे या सूचनांनुसार या प्रकल्पात उघड्या जीपमधून फिरण्यासाठी एक ड्रायव्हर एक गाईड यांच्यासह चारच पर्यटकांना जाता येईल

पर्यटक ड्रायव्हर आणि गाईड यांना थर्मल स्क्रीनिंग करणे अनिवार्य आहे

संचार बंदीच्या काळात आदेशांचं उल्लंघन मास्क न वापरणं दुचाकीवर मर्यादेपक्षा अधिक लोकांनी प्रवास करणं चार चाकी वाहनांचा विना परवाना वापर निर्धारित वेळेनंतर दुकानं सुरु ठेवणं सुरक्षित अंतर न पाळणं अशा विविध कारणांसाठी सोलापूर महापालिका तहसील आणि ग्रामीण भागात हजारो लोकांवर कारवाई करण्यात आली आहे कोरोना लातर कोरोनातून मुक्त झाल्यानंतरही अनेकांना श्वासनाचा त्रास फुफ्फुसाच्या कार्यक्षमतेत घट स्नायूंची ताकद कमी होणं वृध्दांना शारीरिक हालचाल मंदावण अशा त्रासांना सामोरं जावं लागत असून मानसिक आरोग्यही ढासळत आहे काही दिवसांच्या नियमित फिजीओथेरपी उपचारांनी अशा रुग्णांच्या पुनर्वसनास मदत होते अशी माहिती एमआयपी फिजीओथेरपी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ पल्लवी जाधव यांनी दिली

कोरोना ठाणे ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना काल कोरोनातून बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले या वेळी विशेष शाखेचे पोलीस उपायूक्त बाळासाहेब पाटील यांच्यासह अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी पृष्पवृष्टी करून स्वागत केलं

पटोले बहन्मंबई कोरोनावर मात केल्यानंतर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी काल विधानभवनातील कार्यालयात हजेरी लावली

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यासांठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार